ते आज जागतिक आर्थिक मंचाच्या दाओस संवादात द्रदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते

प्रगत देशांमधल्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा पाहता जगाला भारताविषयी वाटणारी चिंता रास्त होती पण भारतानं सक्रीय लोकसहभागाचा मार्ग स्विकारला आणि खास कोविडसाठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा विकसित केल्या आपल्या मनुष्यबळाला प्रशिक्षण दिलं चाचण्या आणि बाधितांचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा पूर्ण उपयोग केला त्यामुळे भारताला या स्थितीचा योग्य प्रकारे सामना करता आला पीपीई कीट्स मास्क त्यादींची आपली गरज भारतानं भागवलीच पण तिर देशांनाही त्याबाबत मदत केली असं मोदी यांनी सांगितलं

आयुर्वेदासारखे पारंपरिक औषधोपचार रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात हे भारतानं जगाला दाखवून दिलं आज भारत तर देशांना लस पाठवत असून लसीकरणासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याकरता पर्यायानं तर देशांमधल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं

त्याचप्रमाणेभारतातलीकोरोनाबधितरुग्णांचीसंख्याहीसरकारच्यायोग्यधोरणांमुळेदिवसें दिवसकमीहोतआहे असंही ते म्हणाले

हेत गडचिरोली खिल्यागोंडवानाविद्यापीठाच्याआजझालेल्याआठव्यादीक्षांतसमारभाततेमुंबई हूनदूरदृश्यप्रणालीद्वारेबोलतहोते आदिवासीसंस्कृतीसमृद्धअसूनआदिवासीसंस्कृतीचंरक्षणकेल्यासतसंचत्यांच्याकडूनचां गल्यागोष्टीघेतल्यासदेशालात्याचामोठालाभहोईल असंतेप्रढेम्हणाले यासमारोहातराज्यपालांच्याहस्तेविद्यार्थ्यांनाआचार्यहीपदवीतसंचप्राविण्यप्राप्तविद्यार्थां नासुवर्णपदकंप्रदानकरण्यातआली यावेळीराष्ट्रीयमुल्यांकनआणिमान्यतापरिषदअर्थातनॅकचेअध्यक्षडॉ एससीशर्मा विद्यापीठाचेप्रभारीकुलगुरूप्रोफेसरश्रीनिवासवरखेडीविद्यापीठाच्याविविधमंडळांचेसद स्य विभागप्रमुख प्राचार्य शिक्षकआणिविद्यार्थीउपस्थितहोते नक्षलवाद्यांचाबीमोडकरण्यासाठीराज्यशासनपोलीसदलाच्यापाठीशीखंबीरपणेउभं असल्याचीग्वाहीगृहमंत्रीअनिलदेशमुखयांनीदिलीआहे

यावेळीत्यांनीपोलीसअधिकाऱ्यांशीसंवादसाधूनविविधशस्त्रास्त्रंआणिबुलेटप्रफव्हॅनचीपाह णीकेली गडचिरोलीपोलिसदलाचंआधुनिकीकरणकरण्यासाठीशासनप्रयत्नशीलअसल्याचंत्यांनी सांगितलं

शिवायशौयपदकप्राप्तपोलीसअधिकारीआणिकर्मचाऱ्यांनाप्रमाणपत्रंदेऊनसन्मानितकेलं

खेळाडूंनाखेळामध्येप्राप्तहोणाऱ्यासंधीआणिशैक्षणिकअर्हतामिळवण्याचाकालावधीएकच असल्यानंत्यांनादोन्हीआघाडीवरसारख्याचप्रमाणातलक्षदेतायेतनाही बऱ्याचदात्यांचीशैक्षणिकक्षेत्रातपिछेहाटहोतेआणित्यामुळेनोकरीव्यवसायाच्यास्पर्धेततेअ न्यविद्याथ्यांशीस्पर्धाकरुशकतनाहीत हीबाबविचारातघेऊनहानिर्णयघेतलाअसल्याचंकेदारयांनीसांगितलं याबैठकीलाक्रीडाराज्यमंत्रीआदितीतटकरे आयुक्तओमप्रकाशबकोरियाआदीमान्यवरउपस्थीतहोते

जालनाजिल्ह्यातल्याग्रामपंचायतींच्यासरपंचपदासाठीआजआठहीतहसीलकार्याल यातआरक्षणसोडतकाढण्यातआली

अनुसूचितजातीआणिअनुसूचितजमातीसाठीयापूर्वीजाहीरकरण्यातआलेल्याजागाकायम ठेवण्यातआल्या तरनागरिकांचामागासप्रवर्गआणिसर्वसाधारणप्रवर्गासाठीचिड्याटाकूनआरक्षणसोडतजा हीरकरण्यातआली

सदामंगलप्रकाशनानंप्रकाशितकेलेल्यात्यांच्याप्राचीनभारतीयसंस्कृती मूलाधारांच्याशोधातयाग्रंथालाएकलाखरुपयांचाशाहूमहाराजपुरस्कारमिळालाआहे मराठीभाषासंवर्धनपंधरवडाकार्यक्रमाच्याआजझालेल्यासांगतासमारंभात यापुरस्कारंचीघोषणाकरण्यातआली यावेळीमराठीभाषामंत्रीसुभाषदेसाईयांनीपुरस्कारविजेत्यांचंअभिनंदनकरतांनाच यासाहित्यिकांकडूनमराठीभाषासंवर्धनआणिवृद्धीसाठीमराठीभाषाविभागालामार्गदर्शना चीअपेक्षाव्यक्तकेली यावेळीमराठीभाषाविभागाच्यासचिवप्राजक्तालवंगारे माहितीआणिजनसंपर्कमहासंचालनालयाचेसचिवतथामहासंचालकडॉ दिलीपपांढरपट्टे विधानमंडळातल्यामराठीभाषासमितीप्रमुखचेतनतुपे कलाशिक्षकगोपालवाकोडे आंतरराष्ट्रीयपुरस्कारप्राप्तशिक्षकरणजीतडिसलेउपस्थितहोते मराठीभाषासमृद्धव्हावीयासाठीमाहितीतंत्रज्ञानाचावापरवाढवणंआवश्यकआहे तंत्रज्ञानाचावापरकरुनपरस्परसंवादीपुस्तकांचीनिर्मीतीव्हावी असंहीदेसाईयावेळीम्हणाले याकार्यक्रमातअभिवाचनआणि साहित्ययात्रीस्पर्धेतल्याविजेत्यास्पर्धकांनाबक्षिसवितरणकरण्यातआलं देशातल्या शेअर बाजारात आज सलग पाचव्या सत्रात घसरण झाली

महाराष्ट्रनवनिर्माणसेनेचेअध्यक्षराजठाकरेयांनानवीमुंबईतल्याबेलापूरन्यायालयानं आजसमन्सबजावलं

वाशीपोलीसठाण्यातगुन्हादाखलहोता

अखेरआजत्यांनासमन्सबजावण्यातआलं